हे मिशन भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घेऊन येईल असं ते म्हणाले आता तुमची प्रत्येक तपासणी प्रत्येक आजार तुम्हाला कोणत्या डॉक्टरनं कोणतं औषध दिलं कधी दिलं तपासणी अहवाल काय होते ही सर्व माहिती या एकाच आरोग्य पत्रात अर्थात हेल्थ आयडीमध्ये असेल अस त्यांनी सांगितलं पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना सर्वसमावेशक परवडणारी आणि सुरक्षित आरोग्य सेवा देण्याचं उद्घिष्ट आहे व्याघ्र संवर्धनाच्या यशस्वी प्रकल्पा नंतर केंद्र सरकार आता त्याच धर्तीवर सिंह आणि डॉल्फिन संवर्धन उपक्रम हाती घेणार आहे काल लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतची घोषणा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला उद्देशून दिलेल्या भाषणात आत्मनिर्भर भारताचं विस्तृत चित्र मांडलं असून सिंह आणि डॉल्फीन बाबत प्रकल्पाच्या घोषणेमुळे वन्यजीव संरक्षणात अमुलाग्र बदल होईल असं माहिती आणि प्रसारण तसंच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे मेक इन इंडिया योजनेमुळे देशाच्या विकासात भर पडेल तसंच आत्मनिर्भर भारत योजनेनुसार स्वदेशीच्या वाढीमुळे जागतिक शृंखलेचा मार्ग तयार होईल तसंच असंही जावडेकर यांनी म्हटलं आहे आगामी एक हजार दिवसांत लक्ष द्वीप समूह ऑप्टिकल फायबरद्वारे जोडणं हा क्रांतिकारी बदल घडणार असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे पंतप्रधानाच्या कालच्या घोषणेवर बोलताना ते म्हणाले की दूर संचार विभाग यावर वेगाने काम करणार असून त्यामुळे लक्ष द्वीप समूह ग्रामीण भागाला गतिमान इंटरनेट सेवा कमी दरात मिळू शकणार आहे अंदमान निकोबार द्वीप समूहाला केलेल्या जोडणीच्या धर्तीवर वेगाने हे काम करण्यात येणार असून डिजिटल इंडियाचे सर्व फायदे लक्ष द्वीप समूहाला मिळणार आहेत

काल मुंबईत मंत्रालयात स्वातंत्र्य दिनी करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज दूसरा स्मृतिदिन आहे

देशाचं तीन वेळा पंतप्रधानपद भूषवणारे अटलबिहारी वाजपेयी द्रदर्शी समर्पित राजकारणी आणि अतिशय संवेदनशील कवी म्हणून जनतेत लोकप्रिय होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पारशी नववर्षानिमित्त पारशी बांधवांना श्भेच्छा दिल्या आहेत पारशी नव वर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की राष्ट्रनिर्माण आणि विकासामध्ये पारशी समुदायाचं बहुमूल्य योगदान ही अभिमानाची गोष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज साजऱ्या होत असलेल्या पारसी नववर्ष अर्थात नवरोझ निमित्त पारसी बांधवांना श्भेच्छा दिल्या आहेत अनेक क्षेत्रात पारसी समुदायाने दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची त्यांनी प्रशंसा केली नवीन वर्षात प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांततेची कामना मोदी यांनी संदेशातून केली आहे

जम्मू कश्मीर मधील शक्तीपीठ वैष्णोदेवी यात्रेला पाच महिन्यांच्या खंडानंतर आज पासून पुन्हा सुरुवात होत आहे

जागोजागी थर्मल स्कॅनिंग अर्थात तापमान तपासणी आणि मास्क वापर बंधनकारक करण्यात आलं आहे

गर्भवती महिला दहा वर्षांखालील बालके आणि साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ति तसच विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांनी यात्रे पासून दूर राहावं असं वैष्णोदेवी विश्वस्त मंडळानं सांगितलं आहे

शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या हस्ते नुकतंच सार्वजनिक वापरासाठी ह्या संचाचं अनावरण करण्यात आलं कर्नाटकातील बेंगळूरू मध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारामागील सत्य शोधण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक समिती स्थापन केली असून या समितीने न्यायिक चौकशीची मागणी केली आहे हा हिंसाचार म्हणजे गृह आणि पोलीस खात्याला आलेलं अपयश आहे असं या या समितीचे प्रमुख जी परमेश्वरा यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर आपल्याला पूर्ण विश्वास असून केवळ जनभावनेचा आदर करून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाला दिला आहे

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यानं काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली समाज माध्यमावरून त्यानं याबाबत घोषणा केली आहे क्रिकेट रसिकांनी दिलेलं प्रेम आणि सहकार्याबद्दल त्यानं सर्वांचे आभार मानले आहेत

महेंद्रसिंग धोनी यांच्या नंतर क्रिकेटपटू सुरेश रैना यानंही काल निवृत्तीची घोषणा केली आहे नेपाळ मधील संख्वास्भा जिल्ह्याला भूकंपाचा धक्का बसला

काल गुजरात आणि महाराष्ट्रातही भूकंपाचे धक्के जाणवले

आसाम मधील पुरस्थितीत काहीशी सुधारणा होत आहे

तेलंगणमधील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली असून नद्या तलाव द्थडी भरून वाहत आहेत